राज्यात सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित संपर्क मंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला यावेळी राज्यातल्या अनेक जिल्ह्यात शिवभोजन थाळीच्या उपक्रमांचा शुभारंभ मंत्र्यांच्या हस्ते झाला याशिवाय वीरपत्नी वीरमाता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला पुण्यात शिवाजीनगर इथल्या पोलिस मुख्यालयामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवा कालावधीतील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतीपदक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला राज्य शासनाच्या वतीनं नागरिक आणि शेतकरी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत त्याचा लाभ घेऊन शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्या विकासामध्ये योगदान द्याव असं आवाहन पवार यांनी केलं प्रणे महापालिकेच्या मुख्य भवनात आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सुरक्षा दलातर्फे संचलन करुन मानवंदना देण्यात आली यावेळी उपमहापौर सरस्वती शेडगे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आयुक्त शेखर गायकवाड अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल रुबल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते प्रजासत्ताकदिनानिमित आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ एन एस उमराणी आणि कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारताच्या संविधानामधील उद्देशिकेचे सामुहिकरीत्या वाचन करण्यात आल प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचं जनमानस दिवसंदिवस प्रबळ होत असल्याचा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवर चालू वर्षातीलच नव्हे तर नव्या दशकातील पहिल्या मन की बातची सुरूवात केली खेलो इंडियाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी आसाम सरकारच मन की बात मधून अभिनंदन केल स्पर्धकांचे अभिनंदन करताना त्यांनी मुंबईच्या करिना शांका या जलतरणपटूसह विपरित परिस्थितीचा सामना करणाऱ्या खेळाडूंचा विशेष उल्लेख केला

यामध्ये सहभागी होण्यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त क्रीडापटू पात्र असल्याचं त्यांनी सांगितलं पद्म पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करून त्यांच्या कार्याविषयी माहिती करून घ्या असा आग्रह यावेळी पंतप्रधानांनी जनतेला केला त्यांच्या जीवनाच्या असामान्य कहाण्या समाजाला ख या अर्थाने प्रेरणा देत राहणार आहेत असं ते म्हणाले नवं दशक भारताच्या जीवनामध्ये नवसंकल्पाचे व्हावविश्वाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचसामर्थ्य भारताला प्राप्त व्हाव यासाठी एकमेकांच्या सहकार्याने नवीन दशकाचा प्रारंभ करूया अशा शब्दात पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी मन की बात ची सांगताकेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच सायन्स पार्क आणि खुला आसमान संस्था यांच्या संयुक्त विद्यमान शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावर आधारित विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत त्यात विज्ञान प्रकल्प चित्रकला निबंध आणि एकपात्री प्रयोग अशा स्पर्धांचा समावेश आहे विद्यार्थांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत

त्यासाठी नाव नोंदणी करण आवश्यक आहे

या स्पर्धा मराठी हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत देता येणार आहेत अशी माहिती सायन्स पार्कच्या हर्षदा बाबरेकर यांनी दिली

नमस्कार